काल औरंगाबाद इथं राष्टीय जल मिशनच्या शेतीसाठी पाणी वापरातील कौशल्यवृद्धी या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्या तुलनेत पाण्याची उपलब्धता मात्र वाढलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं पाण्याच्या योग्य वापराद्वारे कमी पाण्यात पर्यायी पिकांसाठी सही फसल कार्यशाळा घेण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पंजाब दिल्लीनंतर आज औरंगाबाद इथं ही कार्यशाळा घेण्यात येत असून ज्या पिकांसाठी कमी पाणी लागतं अशा पिकांची लागवड करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कटारीया यांनी सांगितलं

ते काल नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा परिषदेत बोलत होते देशातल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षात चार टक्क्यांनी वाढ झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी उपस्थित होते या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन या अपघातांना प्रतिबंधाचे प्रयत्न करायला हवेत असं मत राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं

ते काल मुंबईत रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते या सप्ताहाचा परिणाम वर्षभर व्हायला हवा वाहन चालकांनी वाहत्कीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत स्वतचा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

या विभागाची आढावा बैठक काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते सामाजिक न्याय मंत्री धनंजय म्ंडे यावेळी उपस्थित होते विभागाच्या योजना अर्थसंकल्पीय तरतूद अॅट्रॉसिटी कायदा गुन्हे सिद्धीचं प्रमाण आदींचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला

ते काल दर्यापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेता समाजकंटकांना जरब बसण्यासाठी कठोर कायदा आणण्याचा विचार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित होत्या बालमज्री रोखण्यासाठी आणि बालकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली

राजकीय घडामोडींपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे मात्र भाजप नेते आशिष शेलार यांनी हा निर्णय राजकीय हेतूनं घेतला असल्याची टीका केली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी भाजपनं गेल्या आठवड्यात मुंबईत माट्ंगा इथल्या एका शाळेत कार्यक्रम घेतला त्या पार्श्वभूमीवर ही सूचना जारी करण्यात आली आहे

याद्वारे मतदारांना आपल्या नावासह इतर माहितीची पडताळणी करुन सुधारणा करता येईल

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते पंतप्रधान मोदी यांचा आपण आदर करतो मात्र शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही असंही राऊत म्हणाले दरम्यान या प्रश्नी काँग्रेस पक्ष आज राज्यभरात आंदोलन करुन तीव्र निषेध करणार आहे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल ही माहिती दिली

राज्यात अनेक ठिकाणी या प्स्तकाच्या निषेधात आंदोलन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात हिंगोली इथं राष्ट्रवादी युवक काँप्रेसनं तसंच सेनगाव इथं युवा सेनेनं या प्स्तकावर बंदी घालण्याची मागणी करत आंदोलन केलं औरंगाबाद इथंही विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पुस्तकाचा निषेध केला दरम्यान संबंधित लेखकानं हे पुस्तक मागे घेत नागरिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी माफी मागितली आहे भाजपकडून ही माहिती देण्यात आल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी पर्यटन संचालनालयाने तान्हाजी या चित्रपटासोबत भागीदारीचा निर्णय घेतला आहे या माध्यमातून राज्यातले किल्ले विस्मरण झालेल्या शूरवीरांची गौरवगाथा आणि पर्यटनाला चालना दिली जाणार आहे या उपक्रमाचा विस्तार म्हणून विभागाने किल्ल्यांची फोटो आणि व्हिडिओ स्पर्धाही ठेवली आहे हौशी तसंच व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खूली आहे पर्यटन विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध आहे दरम्यान तान्हाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी या मागणीचं पत्र काल सादर केलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सव्वीसावा नामविस्तार दिन आज साजरा होत आहे यानिमित्तानं आज विद्यापीठात ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक महावीर जोंधळे यांचं नामविस्ताराच्या मुळाशी या विषयावर व्याख्यान होणार आहे विद्यापीठाच्या नाट्यग्रहात सकाळी साडे दहा वाजता या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या परिसरात पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून सुटका झाल्यानंतर रत्नागिरीतील स्थानबद्धतेपासून ते आत्मसमर्पणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या कार्याची माहिती देणारी बाळाराव सावरकर यांनी लिहिलेली चार खंडांची ग्रंथसंपदा लवकरच प्नर्मद्रित होत आहे

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे

लाचेच्या रकमेपैकी काही रक्कम घेण्यास खळीकर याने सहमती दर्शवली होती परंतु तक्रारदाराबद्दल संशय आल्यामुळे त्याने लाचेची रक्कम घेतली नाही मात्र लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सोलापूर इथं श्री सिद्धेश्वर यात्रेला कालपासून भक्तिभावानं प्रारंभ झाला अडुसष्ट लिंग तैलाभिषेकासाठी मानाच्या सातही नंदीध्वजांची काल मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर तैलाभिषेक करून यात्रेला सुरुवात झाली या यात्रेसाठी राज्यभरातून तसंच शेजारच्या राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येनं दाखल होतात परभणी शहरातली भारत जर्दा आणि पान मटेरियल ही कंपनी विनापरवाना पॅकेजिंग करत असल्याचं आढळून आल्यानं अन्न आणि औषध प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर कारवाई केली प्रशासनानं कंपनीतला सुमारे चार लाख रुपयांचा साठा जप्त केला असून सदर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

आज पहिला सामना मुंबईत होणार आहे